यवतमाळ जिल्ह्यातले शहीद जवान अग्रमन रहाटे यांच्या पार्थिव देहावर आर्णी तालुक्यात तरोडा गावी आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याचं आल्याचे आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे वद्यक्रीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चालू शक्तिणिक वर्षात मराठा आरक्षण लागू करायला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिला आहे या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागू करायला आक्षेप घेणारी याचिका काही विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती तिची सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिला

फानी चक्रीवादळामुळं ओडीशाच्या तटवर्ती भागात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे हे शक्तीशाली चक्रीवादळ आता पश्चिम बंगालकडे सरकत आहे या पार्श्वभूमीवर कोलकाता विमानसेवा आज दुपारी तीनपासून उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत बंद राहणार आहे विविध राज्य सरकारं तसंच केंद्र सरकारनं या चक्रीवादळाच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी आवश्यक उपाय योजले आहेत सच्चि दल वायू दल आणि नौदलाला सज्जतेचा इशारा दिला आहे दरम्यान कोकण किनारपट्टीकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढला असून थंड वाऱ्यामुंळे उकाडा कमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

मुरूडचा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक मुरूडला येत असतात शाळेच्या सहलीही मोठ्या प्रमाणावर असतात मात्र किल्ल्यावर कसल्याच सुविधा नसताना शुल्क लावल्यानं स्थानिक आणि पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे

यावर्षीच्या वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाचा विषय लोकशाहीसाठी प्रसारमाध्यमांची भूमिका हा आहे वृत्तपत्रं प्रसारमाध्यमाचं स्वातंत्र्य संरक्षण आणि कर्तव्य करत असताना जीव गमावलेल्या पत्रकारांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस असल्याचं उपराष्ट्रपती एम

यवतमाळच्या पांढरकवडा वनविभागात वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला आहे मांगूर्डा इथं शेतात काम करत असलेल्या राजू टेकाम यांच्यावर काल दुपारच्या सुमाराला वाघानं हल्ला चढविल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे यात जखमी शेतकऱी टेकाम यांना उपचारांसाठी यवतमाळ रुग्णालयात दाखल केलं आहे मुंबईत शाळा रुग्णालये जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच रस्तेबांधणीची कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत मात्र लोकसभा निवडणुकीसाठी लागू असलेल्या आचारसंहितेमुळे अनेक कामे रखडली आहेत त्यापक्री काही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे असल्याने मुंबईतील आचारसंहिता शिथिल करण्यात यावी अशी मागणी मुंबई पालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे तब्बल दोन हजार कोटी रुपयांची ही कामे आहेत लोकसभा निवडणुकीदरम्यान घेतलेल्या जाहीर सभांच्या खर्चाचा तपशील सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिले आहेत मनसेचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नसतांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात सुमारे दहा सभा घेतल्या आहेत नियमानुसार राजकीय पक्षांना खर्चाचा तपशील देणं बंधनकारक असुन मनसेलाही तो द्यावा लागेल असं एका निवडणूक अधिकाऱ्यानं सांगितलं राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचारसभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खात्यात लावला जाणार याबाबतची विचारणा भाजपानं राज्य निवडणूक आयोगाकडं केली आहे